याप्रकरणी महिनाभरात चौकशी पूर्ण केली जाणार असून वर्षभरात शिक्षा सूनवली जाणार आहे तसंच वाहन आणि रुग्णालयाचं नुकसान केल्यास बाजारभावाच्या द्प्पट दंड वसूल केला जाणार असल्याचंही ते म्हणाले या प्रकरणी केंद्र सरकार अध्यादेश काढणार आहे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रत्येकाच्या स्रक्षेसाठी सरकार कटीबद्ध असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या पथकानं आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या सोबत मुंबईतल्या धारावी भागाला भेट दिली याठिकाणी असलेला ट्रांझिट कॅम्प विलगीकरण स्विधेची पाहणी त्यांनी केली विलगीकरणाची स्विधा बाराशे खाटांवरून दोन हजार खाटांपर्यंत वाढवण्याची सूचना या पथकानं केल्याची माहिती टोपे यांनी दिली तसंच वेळ पडल्यास मोकळ्या मैदानांवर तंबू टाकून आरोग्यस्विधा देण्यासंदर्भात त्यांनी मुंबई महापालिकेला सूचना केल्या आहेत म्ंबई महापालिकेच्या फीवर क्लिनिक संकल्पनेबाबत केंद्रीय पथकानं समाधान व्यक्त केलं ही संकल्पना शहराच्या इतर भागातही राबवावी अशी सूचना त्यांनी केल्याचं जी उतर प्रभागाचे सहायक आय्क्त किरण दिघावकर यांनी सांगितलं

केरळमध्ये गेल्या आठवड्यात दररोज आढळून येणाऱ्या नव्या कोरोना बाधितांच्या संख्येपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होती

या सर्वावर महापालिकेच्या कोविड रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत तसंच ही कंपनी सील करण्यात आली आहे

ध्ळे शहरातल्या हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात यापुढे केवळ कोरोना बाधित रूग्णांवर उपचार केला जाणार आहे या रुग्णालयातल्या इतर रुग्णांची व्यवस्था खासगी वैद्यकीय महाविद्यालयात केली जाईल अशी माहिती पालकमंत्री अब्दल सतार यांनी दिली

बाधित महिला परतूर इथं वास्तव्यास असलेला परिसरही पोलिसांनी सील केला आहे राज्यात अडकलेल्या परप्रांतीय कामगार आणि मज्रांना त्यांच्या मूळ गावी पाठवण्यासाठी रेल्वेच्या विशेष गाड्या सोडण्याबाबत आपण केंद्र सरकारकडे मागणी केली असल्याचं म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्न्हा एकदा सांगितलं राज्यात पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाशी काल व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते बोलत होते

राज्यातले काही नागरिकही जिल्ह्या जिल्ह्यात अडकले आहेत त्यांच्यासाठीही हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे असंही ते म्हणाले रेशनकार्ड नसलेल्यांना शिजवलेलं अन्न देण्यापेक्षा अन्नधान्य द्यावं त्याच्या वितरणाची जबाबदारी राज्य शासन घेईल असंही ते म्हणाले

समाज माध्यमांवरुन असा प्रकारची माहिती प्रसृत होत असल्यानं हा खुलासा केला आहे फॉरवर्ड केलं जाणारं पत्रक हे अन्य राज्यातल्या औद्योगिक आस्थापनांच्या बैठकीचा वृतांत असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येते पण ते महाराष्ट्रातलं असल्याचे भासवून गैरसमज पसरवला जात आहे म्ळात तसा प्रस्तावही शासनाच्या विचाराधीनसुद्धा नाही असं राज्य शासनाच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे

उद्या सकाळपासून या क्र्झ वरील खलाशांना व कर्मचाऱ्यांना मुंबई बंदरावर उतरविणे सूरु होईल त्यांची वैद्यकीय तपासणीही होणार आहे प्रसंगी त्यांच्या विलगीकरणासाठी एक इमारत राखून ठेवण्यात आली आहे

अनेक वार्ताहर आणि माध्यम प्रतिनिधींना कोरोनाची लागण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने या सूचना जारी केल्या आहेत

या नागरिकांना सवलतीच्या दरात धान्य वाटप करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी राज्याचे अन्न नागरी प्रवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भूजबळ यांनी केंद्रीय अन्न प्रवठा मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे केली आहे या नागरिकांकडे शिधापत्रिका नसल्याने त्यांना अन्नधान्य देण्याची कुठलीही योजना नाही मात्र राज्य सरकारकडुन नियमित लाभार्थींना अन्नधान्याचे वाटप झाल्यानंतर राहिलेलं पाच टक्के धान्य या नागरिकांना देण्याची मागणी भूजबळ यांनी पत्रादवारे पासवान यांच्याकडे केली आहे संचारबंदीच्या काळात ग्रामीण भागात रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे शासनानं राज्यात अनेक ठिकाणी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांना मोठ्या प्रमाणात स्रुवात करण्याचं नियोजन केलं आहे शेतकरी शेतमजूर आणि ग्रामीण भागातल्या जनतेनं शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भ्मरे यांनी केलं आहे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचं पूर्ण वेतन नेहमीच्या पदधतीनं देण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत

या उर्वरित वेतनाचं वाटप करण्यासाठी नंतर आदेश दिले जाणार असल्याचं राज्य सरकारच्या अध्यादेशात सांगण्यात आलं आहे

राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरीत ही माहिती दिली

लॉकडाऊनच्या काळात रोजगाराला म्कलेल्या गावकऱ्याना साम्हिक वनहक्काच्या माध्यमातून मिळालेल्या उत्पन्नाचं वाटप करुन गडचिरोली जिल्ह्यातल्या भिमनपायली जांभ्ळखेडा गटग्रामपंचायतीने वेगळा आदर्श घालून दिला आहे

नफ्याची रक्कम गावकऱ्यांना देण्याचा निर्णय ग्रामसभैने घेतला

राज्यात काल मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी हलका पाऊस झाला इतरत्र हवामान कोरडं होतं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

घरीच रहा सुरक्षित रहा कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं दिलेल्या सूचनांचं पालन करा आणि ऐकत रहा आकाशवाणी